राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली उद्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

बिहारमध्ये पूरस्थिती कायम मुसळधार पावसामुळे मुंबईचं जनजीवन विसकळीत

कोरोना संसर्गाच्या काळात आर्थिक संकट दूर करण्यासाठी तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अतिरिक्त कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीनं ही योजना जाहीर करण्यात आली होती

मालवाहतुकीला चालना देण्यासाठी रेल्वे मिशन पातळीवर काम करत असून कोरोना संकटाचं मोठ आव्हान असतानाही रेल्वेनं यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त मालवाहतूक केली आहे

कोविड देश देशात कोविड आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांच्या संख्येपेक्षा दुप्पट झाली आहे

बलराम भार्गव यांनी दिली

जतीन किशोर द्वितीय तर प्रतिभा वर्मा हिनं तृतीय क्रमांक मिळवला आहे

नागरी सेवेचं अत्यंत रोमांचक आणि आनंददाई क्षेत्र आपली प्रतीक्षा करत आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे या परीक्षेत अपेक्षित यश न मिळालेल्या युवकांनाही त्यांनी भविष्यात उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत

यशस्वी झालेल्या महाराष्ट्रातल्या उमेदवारांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं आहे या युवकांना राज्य आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी मिळाली ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे

कालपासूनच या सोहळ्याच्या धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे आज होत असलेल्या दीपोत्सवानं संपूर्ण अयोध्या नगरी आणि शरयू नदीचा काठ उजळून निघाला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी कार्यक्रमस्थळी गर्दी न करता आपापल्या घरात दीप प्रज्ज्वलन करावं असं आवाहन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं होतं त्यामुळे परिसरातली घरंही दिव्यांनी झगमगून गेली आहेत भूमिपूजनाचा मुख्य कार्यक्रम उद्या दुपारी साडेबारा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे पंतप्रधान सर्वप्रथम हनुमान गढी मंदिरात दर्शन घेणार आहेत त्यानंतर रामलल्लाचं दर्शन घेऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल पंतप्रधानांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तिथली सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे

ग्रामीण विकासासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा थोडक्यात मागोवा ध्वनी भारत हा कृषी प्रधान देश असल्यानं देशाची मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहणारी आहे देशाच्या अर्थव्यवस्थेतही ग्रामीण भागाचा वाटा मोठा असल्यानं या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारनं मोठी उद्दीष्टं आखली आहेत त्यामध्ये गाव खेड्यांमध्ये अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यावर भर देण्याबरोबरच तिथलं दारिद्र्य कमी करणं खेडी स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेनंही विशेष प्रयत्न केले जात आहेत केंद्र सरकारनं गेल्या सहा वर्षात आखलेल्या याविषयीच्या काही धोरणांमुळे ग्रामीण भागाच्या प्रगतीचा वेग आणखी वाढला आहे

खेड्यांमध्ये पक्की घरं बांधून देण्याच्या उद्देशानं ही योजना राबवली जात आहे अन्नसुरक्षा योजनेची देखील कार्यक्षमतेनं अमलबजावणी होत आहे याशिवाय एक देश एक शिधापत्रिका ही योजनाही नुकतीच सुरू करण्यात आली आहे खेडी स्वयंपूर्ण व्हावीत पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत दररोज नवे रस्ते बांधले जात आहेत विशेषतः ग्रामीण महिलांना तोंड द्यावा लागणारा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जलशक्ती मंत्रालयानं हर घर जल अभियान हाती घेतलं आहे विकासाची गंगा ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी असे अनेक प्रयत्न सुरू आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी दल्लीहून आनंद चतुर्वेदी यांच्यासह मंजिरी गानू पुणे जम्म् काश्मीर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कुठलही काम कठीण नाही हे जम्मू आणि काश्मीर या केंद्र शासित प्रदेशानं दाखवून दिलं आहे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या घटनेला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे सतत दहशतवादाचं सावट असलेल्या या भागात आता विकासाची गती वाढली आहे सरकारच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे

विशेष म्हणजे हे लक्ष्य वेळेआधीच पूर्ण करण्यात आल आहे

दुर्गम डोंगराळ भाग सीमावर्ती भाग दूर दूर असणारी घरं आव्हानात्मक हवामान आणि विद्युतीकरणासाठी उपलब्ध असलेला अत्यंत मर्यादित कालावधी अशा अनेक अडचणींवर मात करत जम्मू काश्मीरचा उर्जा विभाग महसूल अधिकारी ग्रामसेवक लोकप्रतिनिधी अशा सर्वांनी मिळून हे लक्ष्य पूर्ण केल

एल्गार परिषदेतील कथित सहभागाबद्दल हनी बाबू यांना राष्ट्रीय तपास पथकानं गेल्याच आठवड्यात अटक केली होती

हनी बाबू यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याचे पुरावे एनआयएनं न्यायालयाला सादर केले आहेत पेन्शन आदेश वयस्कर व्यक्तींना वेळच्या वेळी निवृत्तिवेतन वितरित करावं अशा सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज दिल्या

निधन भारतीय रंगभूमीवरचे ज्येष्ठ दिग्दर्शक इब्राहीम अलकाजी यांचं आज नवी दिल्लीतल्या रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

भारतीय रंगभूमीसाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अलकाजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे

पाऊस मुंबईसह उपनगराला कालपासून मुसळधार पावसानं झोडपून काढलं या पावसामुळे सखल भागातले रस्ते जलमय झाले होते काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं संततधार पावसामुळे जनजीवन विसकळीत झालं असून सर्व शासकीय कार्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली होती मिठी आणि पोयसर नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे नदी लगतच्या वस्त्यातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे मुंबईच्या तिन्ही मार्गावरची लोकल सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं बेस्टनंही काही गाड्यांचे मार्ग बदलले होते मध्य रेल्वेनं लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वेळा बदलल्या ठिकठिकाणी पाणी साचल्यानं दादर हिंदमाता किंग्ज सर्कल प्रतिक्षनगर चेंबूर नाका बांद्रा सायन या भागातली वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवली होती दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला असून ठिकठिकाणी साचलेलं पाणी ओसरत आहे कोकणातही पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे पुण्यासह पश्विम महाराष्ट्रातही आज पावसाची संततधार सुरू होती